वातावरणातला बदल आणि नैसर्गिक आपत्ती हे जगापुढचे मोठं आव्हान असून वर्तनातला बदल हा त्यावरचा उपाय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशिप पूरस्कार ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारल्यानंतर देशवासियांशी सवांद साधताना बोलत होते हा पुरस्कार सर्व देशवासियांना सर्मपित करत असल्याची भावना हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी व्यक्त केली या आव्हानांविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व भारत करु शकतो असं ते म्हणाले एलएनजी हायड्रोजनचा चिन म्हणून वापर वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगतिलं

हे वर्तनातल्या सकारात्मक बदलांमुळे घड्न आलं असं ते म्हणाले देशातल्या प्रत्येक घरात पर्यावरणाचा वापर होत असून आमची संस्कृती आमच्या देवदेवताही पर्यावरणाशी संबंधित असल्याचं ते म्हणाले कोणत्याही राज्यातल्या साहित्यात तुम्हाला पर्यावरण रक्षणाची असंख्य उदाहरणं सापडतील असं त्यांनी सांगितलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेला पर्यावरण रक्षणाचा संदेश आम्ही पुढे नेत असून मी आपणांस महात्मा गांधीचं जन्मस्थळ पोरबंदरला भेट देण्याचं आमंत्रण देतोय असं ते म्हणाले

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला

धुळे नंदुरबार नागपूर अकोला वाशिम भंडारा गोंदिया या जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं ही राज्य सरकारची ठाम भूमिका आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाच न्यायाधिशांच्या पीठासमोर आव्हान देण्यासाठी यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता तसंच दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांशी चर्चा केली जाईल विरोधी पक्षनेते आणि दोन्ही बाजूच्या नेत्यांशी बैठक आयोजित करुन पुढची कायदेशीर व्यूहरचना निश्वित केली जाईल असं त्यांनी सांगितलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता

मात्र निवडणूक आयोग त्यांना हवं तेव्हा निर्णय घेऊन निवडणूक घेऊ शकतो सध्याच्या कोरोना काळामुळे या सुधारणा केल्या असून सरकार कोणतेही अमर्यादित अधिकार घेत नसल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अखेर हे विधेयक शिंदे यांच्या आवाहानानंतर कोणताही विरोध न होता मंजूर करण्यात आलं राज्यात सिंथेटीक ड्रग्ज व्यापाराच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली जाणार असून अन्न आणि औषध प्रशासन उद्योग विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकांमार्फत ही मोहीम राबविली जाईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबवली जात असून त्यातले निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे या योजनेसंदर्भात राज्यशासन नवीन धोरण आणणार असल्याचं कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्रोत्तराच्या तासात सांगितलं राज्यात शित्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केलं

तिर मंडळांच्या परीक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं रेल्वे स्थानकांमधे फलाट तिकीटाच्या दरात केलेली वाढ तात्पुरती उपाययोजना असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वे फलाटांवर गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे याआधीही गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठीची तत्कालिक उपाययोना म्हणून फलाट तिकीटांच्या दरात नियमितपणे बदल केले असून ही नियमीत बाब असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे भारताच्या अंटार्क्टिकावरच्या मैत्री आणि भारती या दोन्ही केंद्रांची धुरा सध्या मराठी वैज्ञानिकांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे

वातावरण संशोधनांशी संबंधित विभागात कार्यरत आहेत

भारती केंद्राचे प्रमुख म्हणून अतुल कुलकर्णी काम पाहत आहेत

गोव्यातल्या राष्ट्रीय ध्रवीय आणि सागरी संशोधन केंद्राकडून अंटार्क्टिका मोहिमेचं नियोजन केलं जातं त्यांनी आज ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली

सव्वा वर्षापासून अंटार्क्टिकावर असलेल्या शास्त्रज्ञांना मायदेशी पाठवण्यासाठी या मोहिमेतले शास्त्रज्ञ गेले आहेत

रोहित शर्मा चेतेंबर प्रजारा विराट कोहली अजिंक्य रहाणे हे अग्रणी फलंदाज लागोपाठ बाद झाले शुभमन गिल आणि विराट कोहली यांना तर भोपळाही फोडता आला नाही त्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतनं दमदार शतकी खेळी करत भारताच्या धावसंख्येला आकार दिला

हे त्याचं कसोटी कारकीर्दीतलं तिसरं शतक होतं त्यानंतर वॅशिंगटन सुंदरनंही अर्धशतक झळकावलं

व्रिटनमधे आढळलेल्या कोरोना विषाणुच्या नव्या प्रकारनं बाधित मुंबईत आढळलेला रुग्ण बरा झाल्यानं त्याला आज रुग्णालयातून घरी सोडलं यानंतर या कोरोनाच्या नव्या प्रकारानं बाधित एकही रुग्ण आता मुंबईत नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे

राज्यात काल सर्वत्र हवामान कोरडं होतं विदर्भाच्या बऱ्याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवली गेली